कोळसा खनीज संरक्षण हवाई वाहतुक अंतराळ आणि अणू ऊर्जा क्षेत्रांत महत्वपूर्ण संरचनात्मक सुधारणांची घोषणा

वाढीव अनूदान

वारीची परंपरा कायम राखण्यासाठी देहू आळंदी संस्थानांनी दिले तीन प्रस्ताव

बंगालच्या उपसागरावर उमपून चक्रीवादळ सक्रीय मान्सून आज अंदमानात अपेक्षित

त्यामुळे सद्यस्थितीवर मात करण्यासाठी नव्या संकल्पाची गरज आहे असं प्रतिपादन वित्तमंत्री निर्मला सीतारामन यांनी काल दिल्लीत आत्मनिर्भर अर्थव्यवस्थेसंदर्भतल्या उपाययोजनांबाबत माहिती देण्यासाठी घेतलेल्या चौथ्या वार्ताहर परिषदेत केलं ज्या क्षेत्रातील सुधारणांची घोषणा आपण करणार आहोत त्यात विकासाची नवी क्षितिजे उघडणार्यान क्षेत्रांचा समावेश आहे यातून नवी गुंतवणुक येईल उत्पादनाला चालना मिळेल रोजगार निर्मिती होईल असं त्या म्हणाल्या कोळसाखनीजसंरक्षण उत्पादनविमानतळहवाई क्षेत्र व्यवस्थापनदेखभाल आणि दुरूस्ती वीज वितरणअंतराळ आणि अणू ऊर्जा या आठ क्षेत्रांमध्ये संरचनात्मक सुधारणा घडवून आणण्याची घोषणा सीतारामन यांनी केली

संरक्षण खरेदी पारदर्शक आणि कालबद्ध पद्धतीनं व्हावी यासाठी यंत्रणा निर्माण करण्यात येईल आयूधनिर्माण मंडळाला अधिक स्वायत्तता मिळावी कार्यक्षमता वाढावी यासाठी त्याला कंपनीचं स्वरूप देण्यात येणार असलं तरी त्याचं खाजगीकरण करण्याचा प्रस्ताव नाही कोळसा क्षेत्रातील सरकारची मक्तेदारी संपुष्टात आणणार असल्याची घोषणा वित्तमंत्र्यांनी काल केली महसूलातील हिश्श्याच्या आधारावर कोळसा क्षेत्रात व्यावसायिक खाणकामासाठी परवानगी देण्यात येईल असं त्या म्हणाल्या

केंद्रशासित प्रदेशांच्या वीज वितरण कंपन्यांचं खाजगीकरण करण्याचा निर्णयही सरकारनं घेतला आहे

खाजगी सार्वजनिक भागिदारीतून संचालनासाठी आणखी सहा विमानतळांचा लिलाव करण्यात येणार आहे

हवाई मार्ग व्यवस्थितपणे निर्धारित केले नसल्यानं सध्या अनेक ठिकाणी जाण्यासाठी वेळ आणि पैसा जास्त लागतो ही स्थिती बदलण्यासाठी हवाई मार्गांचं योग्य व्यवस्थापन करण्याचा निर्णय सरकारनं घेतला असल्याचं वित्तमंत्र्यांनी सांगितलं विमान देखभाल दुरुस्ती आणि व्यवस्थापनाच्या क्षेत्रात भारताची जागतिक केंद्र म्हणून ओळख निर्माण केली जाईल यासाठी कर रचनेत बदल केले जातील असं त्या म्हणाल्या

यापुढे खाजगी क्षेत्र भारताच्या अंतराळ कार्यक्रमात भागीदार होऊ शकेल खाजगी कंपन्यांना उपग्रह प्रक्षेपण आणि अंतराळ संशोधन आधारित सेवांसाठी प्रोत्साहित केलं जाईल त्याकरता इस्रोची साधनं आणि इतर संबंधित मालमत्ता वापरण्याची परवानगी दिली जाईल असं वित्तमंत्र्यांनी काल जाहीर केलं

त्यामुळे गृंतवणुकदार उपलब्ध भूमीचा योग्य वापर करू शकतील असा विश्वास सीतारामन यांनी यावेळी व्यक्त केला आण्विक क्षेत्रात वैद्यकीय उपचारासाठी वापरल्या जाणार्या् विकिरण तंत्रा सारख्या सोयी वाढवण्यासाठी संशोधन अणुप्रकल्प स्थापन करण्याकरता खाजगी सार्वजनिक भागिदारीला परवानगी देण्यात येणार आहे कर्करोगावरील उपचार किफायतशीर दरात उपलब्ध करून देण त्यामुळे शक्य होईल विकिरण पद्धतीने कांद्यासारखा नाशवंत माल टिकवण्यासाठीच्या उद्योगात खाजगी सार्वजनिक भागिदारीला परवानगी देण्यात आली आहे सूक्ष्म लघू आणि मध्यम उद्योगांसाठी जाहीर करण्यात आलेल्या सवलती स्टार्टअप्स नाही लागू होतील असा खुलासा या वार्ताहर परिषदेत करण्यात आला पंतप्रधान नरेंद्र मोदी सातत्यानं विविध क्षेत्रात मूलभूत सुधारणा घडवून आणत आहेत वीज कोळसा पाटबंधारे कर आकारणी बँकाअशा विविध क्षेत्रातील सुधारणाची उदाहरणं वानगीदाखल देता येतील असं वित्तमंत्री निर्मला सीतारामन यांनी कालच्या वार्ताहर परिषदेत सांगितलं थेट लाभ हस्तांतरणामुळे निधी थेट गरजवंतांच्या हाती पड्र लागला वस्तू आणि सेवा करामुळे एक देश एक बाजारपेठ ही संकल्पना अस्तित्वात आली असं सांगून सीतारामन म्हणाल्या की आतापर्यंतच्या प्रयत्नांमुळे लोकांची मानसिकता बदलणारी व्यवसायाच्या नव्या पद्धतींना चालना देणारी भारताला स्वबळावर जगाचं लक्ष वेधून घेण्याचं सामथ्य देणारी मेक इन इंडिया ची घोषणा प्रत्यक्षात उतरेल हा आत्मविश्वास निर्माण केला आहे

या बातम्या आपण न्यूज ऑन एआयआर ऍपवर देखील ऐक शकता ताज्या अपडेटससाठी आपण आम्हाला फॉलो करु शकता आमचं टविटर हँडल ऍट एआयआरन्यज पुणे फेसबुक पेज ऑल इंडिया रेडियो न्यूज पुणे आणि मराठी न्यूज पुणे ऑल इंडिया रेडियो या आमच्या यट्यब चॅनेलवर आता कोरोना युद्धाशी निगडीत राज्यभरातल्या काही बातम्या थोडक्यात कोरोनामुळं मृत्यू झालेल्या बेस्टच्या कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांना बेस्ट उपक्रमात सामावून घेतल जाणार आहे कोरोनामुळे मृत्यूमुखी पडलेल्या चार बेस्ट कर्मचाऱ्यांचा कुटुंबियांना उपक्रमाच्या सेवेत नियुक्तीचे आदेश देण्यात आले आहेत अशी माहिती बेस्टचे महाव्यवस्थापक सुरेंद्र बागडे यांनी दिली आहे कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर मुंबईत आरोग्य यंत्रणेवरील ताण पाहता रुग्णांसाठी जागेच्या उपलब्धतेसाठी महापौर किशोरी पेडणेकर यांनी काल वानखेडे स्टेडियमला भेट देऊन तिथल्या व्यवस्थेचा आढावा घेतला कोरोना प्रादुर्भावाच्या सावटाखाली गेले दोन महिने स्वच्छता आणि कचरा गोळा करण्याचं काम करणाऱ्या सांगली महापालिकेच्या स्वच्छता कर्मचाऱ्यांवर काल नागरिकांनी फुलांचा वर्षाव करत त्यांच्या कार्याचा सन्मान केला परभणी जिल्ह्यात दोन दिवसांपूर्वी कोरोनाचे तीन पॉझिटिव्ह रूग्ण आढळून आल्यानंतर जिल्हाधिकारी दी

तर ग्रामीण भागामध्ये चित्र रथाद्वारे कोरोना रोखण्याबाबत जनजागृती करण्यात येत आहे

धुळे शहरात व्यापार्यांरना व्यवसाय सरू करण्याची परवानगी ठराविक नियम आणि अटींच्या आधारावर द्यावी अशी मागणी धुळे व्यापारी महासंघाने केली आहे अमरावतीमध्ये पी एम

आकाशवाणी बातम्यांसाठी आमच्या ठीकठिकाणच्या वार्ताहरांसह योगेश रांगणेकर पुणे सीबीएसई केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ अर्थात सीबीएसई दहावी आणि बारावीच्या उर्वरित परीक्षेचं वेळापत्रक उद्या जाहीर करणार आहे केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री रमेश पोखरियाल निशंक यांनी ट्विटर संदेशाद्वारे काल ही माहिती दिली

पश्चिम बंगाल आणि बिहार या राज्यांकडे काल महाराष्ट्रातून दोन श्रमिक विशेष रेल्वे रवाना झाल्या

याशिवाय इतर राज्यात अडकलेल्या महाराष्ट्रातल्या कामगारांना परत आणण्याचं कामही परिवहन महामंडळ करत आहे आषाढी सध्याच्या कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर लाखो वारकऱ्यांचा सहभाग असलेल्या पालखी सोहोळ्याची शक्यता नाही हे स्पष्ट झालं आहे

काय आहेत ते प्रस्ताव याबद्दलचा हा वृत्तांत पहिल्या प्रस्तावानुसार प्रत्येक दिंडीतील केवळ विणेकरी पादुकांसमवेत जातील दुसऱ्या प्रस्तावानुसार प्रमुख दिंड्यातील काही ठराविक प्रतिनिधी वारीत सहभागी होतील तर तिसऱ्या प्रस्तावानुसार एकादशीच्या दिवशी विठुरायाच्या भेटीसाठी एखाद्या वाहनातून पादुका थेट पंढरपुरात नेल्या जातील या तीनही प्रस्तावांवर मंत्रिमंडळ बैठकीत चर्चा करून अंतिम निर्णय घेण्यात येईल असं आता शासनातर्फे सांगण्यात आलं आहे आकाशवाणी बातम्यांसाठी पुण्याहून विनायक सोमणी उस्मानाबाद शेतीशाळा टाळेबंदीच्या पार्श्वभूमीवर येत असलेल्या खरीप हंगामाच्या तयारीसाठी कृषी विभाग हंगामपूर्व शेतीशाळा घेऊन शेतकऱ्यांना मार्गदर्शन करत आहे उस्मानाबाद जिल्ह्यातली पहिली महिला शेतकरी शेती शाळा वाणेवाडी इथं नुकतीच घेण्यात आली या बाबत अधिक माहिती आमच्या प्रतिनिधीकडून

खरीप हंगामासाठी वापरावं लागणार घरगुती बियाणे त्याची उगवण क्षमता तपासणी सेंद्रिय शेतीला प्रोत्साहन देण्यासाठी निंबोळ्या गोळा करुन निंबोळी अर्क तयार करणे खते बी बियाणे यांची एकत्रित मागणी नोंदवून गावात एकत्रित खते बी बियाणे आणणे शत्रू मित्र किडींचे व्यवस्थापन या विषयांवर या शेतीशाळेत तालुका कृषी अधिकार्यां्सह कृषीच्या तज्ञांनी मार्गदर्शन केलं या शेती शाळेचा भरपूर उपयोग होईल असा विश्वास वानेवाडी गावातल्या महिला शेतकऱ्यांनी व्यक्त केला आहे देविदास पाठक आकाशवाणी वार्ताहर उस्मानाबाद

टोमॅटो अहमदनगर अहमदनगर जिल्ह्यात अकोले तालुक्यातल्या काही शेतकऱ्यांच्या शेतातलं टोमॅटो पीक खराब झालं आहे या पिकावर काही रोग पडला आहे की बियाणेच सदोष आहे याबाबत शंका असून कृषी विभागाने हे नमुने तपासणीसाठी बंगळूरू इथ पाठवले आहेत त्याचा अहवाल अजून आलेला नाहे मात्र टॉमेटो पिकावर आलेल्या या रोगाचा संबंध मानवी आजाराशी जोडून काहीजण अफवा पसरवत आहेत या अफवा थांबवाव्यात असं आवाहन किसान सभेनं केल आहे

निधन रत्नागिरीतल्या योजक उद्योग समूहाचे संस्थापक आणि ज्येष्ठ उद्योजक नानासाहेब भिडे यांचं काल त्यांच्या निवासस्थानी हृदयविकाराच्या धक्क्यानं निधन झालं आंबा काजू करवंदं कोकम इत्यादी फळांच्या प्रक्रियायुक्त पदार्थांची विक्री सुरू करून त्यांनी कोकणातल्या फळप्रक्रिया उद्योगाला नवी दिशा दिली होती पाणी साठा उन्हाळा संपत आला असला तरी गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा राज्यातील विविध धरणात मिळून पुरेसा पाणीसाठा असल्याचं दिलासादायक चित्र समोर आलं आहे

हवामान बंगालच्या उपसागरावर यंदाच्या हंगामातलं पहिलं चक्रीवादळ आलं आहे अंदमान बेटालगत घोंगावत असलेलं उम पून नावाचं हे चक्रीवादळ लवकरच अती तीव्र स्वरूप धारण करेल

दरम्यानच्या काळात बंगालचा उपसागर आणि भारताच्या पूर्व किनार्या्वर या वादळाचा प्रभाव जाणवेल

मान्सून केरळमार्गे पुढे येण्यास विलंब होणार असला तरी राज्यात सुरू असलेला अवकाळी पाऊस काही थांबलेला नाही काल त्यानं जळगाव पालघर आणि मुंबई सोडली तर राज्याच्या इतर बहुतांश जिल्ह्यात तुरळक ठिकाणी सोसाट्याच्या वार्यालसह हजेरी लावली आजही पश्चिम महाराष्ट्र विदर्भ आणि मराठवाङ्यातल्या दक्षिण सीमेवरील जिल्ह्यात तुरळक ठिकाणी पाऊस अपेक्षित आहे पावसामुळे तापमानात काहीशी घट झाली आहे

तुम्ही मात्र घरीच राहा निरोगी राहा आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी ऐकत राहा आकाशवाणी नमस्कार